सध्या आपण नवीन असल्यानं विरोधी पक्षांनीही सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी कलि दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उत्तरात शत्तक ्यांशी संबंधित कोणत्याही घोषणद्त समावधीनव्हता असा आरोप करत नाराज विरोधकांनी सभात्याग कल्ला महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात मांडलखा भूमिक्ख्रूनही विधान परिषदेत गदारोळ झाला राज्य सरकारच्या भूमिक्सुळ िराठा आरक्षणावर परिणाम होईल अशी चिंता मद्दाव्यांनी व्यक्त कली

काल अर्ज दाखल करायच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदछ्या पोहरादछ्यीया गटासाठी एक उमछ्वारी अर्ज दाखल झाला

नाशिक जिल्ह्यामधून रस्वि मार्गानं होणारी भाजीपाला वाहतूक आजपासून पून्हा सुरु झाली नाशिकमधल्या लासलगाव रच्छिखानकातून गोदावरी एक्स्प्रध्यां जिल्ह्यातल्या शत्किऱ्यांचा भाजीपाला आज मुंबईला पाठवला

या सर्वांना काल न्यायालयात हजर कल्ल होतं यवतमाळ जिल्ह्यातल्या ना तालुक्यामधल्या आजंती गावाजवळ एसटी बस आणि पट्टील टँकर यांची भीषण टक्कर झाली